पंतप्रधान संरक्षण अंदाजपत्रक संरक्षण क्षेत्र अधिकाधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार अनेक पावलं उचलत असून या क्षेत्रात आता खासगी भागीदारही येत आहेत मात्र केवळ उत्पादन निर्मितीच नाही तर संरक्षण उत्पादनांचा आराखडा आणि संशोधन या क्षेत्रातही खासगी क्षेत्रानं पुढाकार घ्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं आत्मनिर्भर भारतासाठी अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राकरता केलेली तरतूद या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये ते आज बोलत होते

संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशानंसंरक्षण दलं अत्याधुनिक करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असल्याचं पंतप्रधान म्हणाले आपल्या देशातले अभियंते आणि संशोधकांच्या प्रतिभेवर केंद्रानं विश्वास ठेवला आणि आज स्वदेशी बनावटीचं तेजस लढाऊ विमान अभिमानानं आकाशात भरारी घेत आहे याआधी बुलेटप्रुफ जॅकेटससाठी आपल्या जवानांना अनेक दिवस वाट पहावी लागत होती पण आता मात्र आपण ही बुलेटप्रुफ जॅकेटस आपल्या देशातच तयार करत आहोत आत्मनिर्भर भारतासाठी या सर्व बाबी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला

अर्थसंकल्पातील तरतुदी आणि त्याचा संरक्षण क्षेत्रावर होणारा परिणाम या विषयावर ते बोलत होते संरक्षण क्षेत्राचा दृष्टीकोन आत्मनिर्भर भारत संकल्पनेला पुष्टी देणारा आहे असं ते यावेळी म्हणाले या अर्थसंकल्पातील तरतुदी याआश्वासन संभाव्यता आणि प्रगती यांचा संयोग असल्याचं सिंह पुढे म्हणाले

सेंटरचे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशेलकर आणि निवृत्त राजनैतिक अधिकारी गौतम बंबावाले यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या या संवादसत्रात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर या परिषदेत सहभागी होणार असून जपान ऑस्ट्रेलिया मालदीव मॉरिशस आणि भूतानचे परराष्ट्रमंत्रीही त्यात सहभागी होणार आहेत याचबरोबर परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रींगला वाणिज्य सचिव अनुप वाधवान आणि माजी परराष्ट्र सचिव विजय गोखलेही सहभागी होणार आहेत पाकिस्तानमधून कोणीही प्रतिनिधी यंदा सहभागी होणार नसल्याचं बंबावाले यांनी सांगितलं मात्र पुढच्या परिषदांमध्ये ते सहभागी होऊ शकतील असं ते म्हणाले कोविडनंतर जागतिक व्यापार आणि अर्थकारणातले आयाम अशी या संवादसत्राची संकल्पना आहे परराष्ट्रमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच विविध अर्थतज्ज्ञ तसंच उद्योगपतीही या संवादसत्रात सहभागी होणार आहेत कोविडनंतरच्या काळातलं जागतिक अर्थकारण विश्वासार्ह जागतिक पुरवठासाखळीची निर्मिती आदी विषयांवर चर्चा होणार आहे

राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल

गेल्या काही दिवसात महाराष्ट्र आणि केरळ राज्यात रुग्ण संख्या वाढत आहे अजूनही केरळ मध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असली तरी महाराष्ट्रात अजूनही नवीन रुग्ण सापडण्याचं प्रमाण जास्त असताना केरळ मध्ये मात्र रुग्ण संख्येत घट सुरू झाली आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

जयशंकर यांनी आज भारतीय बनावटीच्याकोविड प्रतिबंधात्मक लशीच्या व्यावसायिकपणे उत्पादित केलेल्या एक लाख अतिरिक्त मात्रा मॉरिशसला सुपूर्द केल्या या आधी देखील एक लाख मात्रा मॉरिशसला देण्यात आल्या आहेत जयशंकर आजपासून मॉरिशियस दौर्यावर असून आज त्यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जगनाथ तसंच परराष्ट्र मंत्री अलन गनू यांची भेट घेतली उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि यशस्वी विकास भागीदारीचा त्यांनी आढावा घेतल्याचं जयशंकर यांनी ट्वीटर संदेशात म्हंटल आहे

यामुळे मॉरिशस ला त्यांच्या आवश्यकतेनुसार भारताकडून संरक्षण सामग्री खरेदी करणे शक्य होणार आहे हर्षवर्धन आणिवक निशास्त्रीकरण भारत वैश्विक भेदभाव नसलेल्या आणि अचूक अशा अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाच्या उद्दिष्टासाठी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रींगला यांनी आज नवी दिल्लीत केलं निःशस्त्रीकरणाविषयक एका उच्च सदस्यीय परिषदेत ते बोलत होते हवाईदल प्रमख बांगलादेश भेट बांगलादेशच्या हवाई दल प्रमुखांच्या विशेष निमंत्रणावरून भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंघ भदौरिया आजपासून तीन दिवसाच्या बांगलादेश दौर्यावर आहेत दौर्यादरम्यान ते बांगलादेशच्या तीनही सेना प्रमुखांची तसंच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत भेटी दरम्यान ते बांगलादेश मधील प्रमुख हवाई तळांना भेट देणार असल्याचं भारतीय उच्चायुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटल आहे म्यानमा संप म्यानमा मधील नेत्या आंग सान सु कि यांच्या समर्थनार्थ आज म्यानमा मध्ये देशव्यापी संप पुकारण्यात आला देशभरातील उद्योगधंदे बंद झाल्यामुळे पोलिसांनी राजधानीत निदर्शकांना पांगवण्यास सुरुवात केली संपूर्ण देशभरात लष्कराने केलेल्या उठावाविरुद्ध निदर्शने होत आहेत

मेनका गंभीर यांच्या निवासस्थानी हि चौकशी करण्यात आली तेलंगणा वर्तळाकार मार्ग तेलंगणमध्ये होत असलेलाहैद्राबाद क्षेत्रीय वर्तुळाकार मार्ग तेलंगण राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावेळ असं प्रतिपादन केंद्रीय ग्रूह राज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज नवी दिल्लीत केलं या प्रकल्पाच्या उत्तर विभागाला केंद्राने तत्वतः मान्यता दिल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं

नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी ठरल्यानं काँग्रेसप्रणीत सरकार कोसळलं नारायणसामी यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आज सदनामध्ये सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान होणार होतं नायब राज्यपाल तामिळीसाई सौंदरराजन यांनी नारायणसामी सरकारला आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या सदनाचं कामकाज सकाळी दहा वाजता सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला केंद्र सरकार राज्यकारभार करण्यास सहकार्य करीत नसल्याची तक्रार केली आणि त्यानंतर त्यांच्यासह सरकारमधील इतर सर्व सदस्यांनी सभात्याग करीत सभागृहातून काढता पाय घेतला आणि राज्यातील सरकार कोसळलं

अशा पद्धतीचा उपक्रम राबविणारी ही देशातील एकमेव तंत्रज्ञान संस्था असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि वैज्ञानिक खेळणी आणि उपकरणं बनविण्यासाठी प्रवृत्त करण्याकरता तिथं जाणीवपूर्वक वातावरण निर्मिती करण्यात आली आहे शिक्षणानं विद्यार्थ्यांच्या मेंदूला चालना देऊन त्यांना नवनिर्मितीसाठी प्रेरित केल पाहिजे त्याकरिता असे उपक्रम गरजेचे असल्याच या केंद्राचे संस्थापक मनीष जैन यांनी आकाशवाणीला सांगितलं निशंक केंद्रीय शिक्षणमंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक यांनीभारतीय तंत्रशिक्षण संस्था म्हणजे आयआयटींनी शिक्षणसंस्था आणि उद्योग यांच्यात शिक्षकांचं आदानप्रदान करण्यासाठी आपल्या विकास आराखड्यात सुधारणा करण्याचं आवाहन केलं आहे आयआयटी परिषदेच्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवताना ते बोलत होते नवीन शैक्षणिक धोरणात या आदानप्रदानाबाबतची कल्पना मांडण्यात आली आहे

स्थानिक गरजांनुसार एक आयआयटी एक क्षेत्र अशा स्वरूपाची भूमिका घेण्याचंही आवाहन त्यांनी केलं आयआयटींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि डिजिटल साधनं विकसित करण्यासाठी कृती दल तयार करण्याचीही सूचना या बैठकीत करण्यात आली नॅशनल हेराल्ड नोटीस भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम् स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयात पुरावे सादर करण्याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात कोन्ग्रेस पक्षप्रमुख सोनिया गांधी त्यांचे पुत्र राहुल आणि नॅशनल हेराल्ड प्रकरणातील अन्य आरोपी यांनी प्रतिक्रिया द्यावी अशी नोटीस आज दिल्ली उच्च न्यायालयानं बजावली आहे

श्यामाप्रसाद इन्स्टि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या खरगपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वैद्यकशास्त्र आणि संशोधन संस्थेचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे

तरे निधन महाराष्ट्रातील ठाणे शहराचे माजी महापौर आणि माजी आमदार अनंत तरे यांचं दीर्घ आजारानं निधन झालं

गेले दोन महिने त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उद्या दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत